भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये काल द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी उद्वाटनपर भाषण केलं भारत विज्ञानाधारित शिक्षणाचं विश्वासार्ह केंद्र बनावं देशात संशोधनस्नेही वातावरण तयार व्हावं यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून या क्षेत्राचा देशात अधिकाधिक विकास करण्यासाठी तज्ञांनी पुढे याव तसंच या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदरांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं